काल नाशिक जिल्ह्यात सप्तशंग गडाच्या पायथ्याशी नांद्री इथं अटल ग्रामीण आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते वैद्यकीय उपचाराचा खर्च सामान्य माणसाला परवडत नसल्यामुळे रोगनिदान झाल्यावरही अनेक जण उपचार घेऊ शकत नाहीत हे लक्षात घेता राज्य शासनानं गरजू रुग्णांना सर्व प्रकारचे उपचार मोफत देण्याचा निश्चिय केला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं

देशात वैद्यकीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी केंद्र सरकार एक व्यापक धोरण तयार करत असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटलं आहे मुंबईत एका कार्यक्रमात ते काल बोलत होते जगातल्या विविध भागातून भारतात येणाऱ्या रुग्णांना सर्व प्रकारची मदत प्रवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं ते म्हणाले या रुग्णांसाठी देशात स्वस्त आणि गुणवत्तापूर्ण वैद्यकीय उपचार उपलब्ध असतील अशी ग्वाही सुरेश प्रभू यांनी यावेळी दिली

जळगाव जिल्ह्यात टंचाई आढावा बैठकीत ते काल बोलत होते

पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये यासाठी राज्य शासन सर्वोतोपरी प्रयत्न करत असल्याचं पाटील यांनी सांगितलं दरम्यान राज्यातील दष्काळाच्या पार्श्वभूमीवर पिकांची स्थिती चिंताजनक असून कृषी उत्पादनात घट होण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तवण्यात आली आहे अहमदनगर जिल्ह्यातल्या निळवंडे सिंचन योजनेसाठी शिर्डी इथलं साईबाबा संस्थान पाचशे कोटी रुपये बिनव्याजी कर्ज देणार आहे

औरंगाबाद जालन्यासह बीड जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाई जाणवत असून इथं चारशे टँकरद्वारे पाणीप्रवठा होत आहे

आर्थिक नियोजन नसल्यानं गेल्या चार वर्षातच विद्यमान सरकारनं राज्यावर पाच लाख कोटींपेक्षा जास्त कर्जाचा बोजा केला असल्याचं चव्हाण यांनी काल प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए

डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

या तीन दिवसीय पुलोत्सवात पू

देशपांडे यांच्यावरचा अपरिचित पु लं हा कार्यक्रम सतीश आळेकर चंद्रकांत काळे आणि गिरीश कुलकर्णी सादर करतील पुलंनी रूपांतरित केलेलं एक झूंज वाऱ्याशी हे नाटक पुलकित रेषा हे पुलंसंदर्भातल्या व्यंगचित्रांचं प्रदर्शन इत्यादी कार्यक्रम होणार आहेत

काल त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले

यंदा जागतिक एड्स प्रतिबंधक दिनाच्या अनुषंगानं जिल्ह्यात नो युअर एचआयव्ही स्टेटसवर भर देण्यात येत असून यामध्ये विविध क्षेत्रात काम करणारे अधिकारी कर्मचारी आणि लोकांची तपासणी मोहीम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे

काल लातूर इथं मराठा क्रांती भवनात झालेल्या या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला महाराष्ट्र शासन तसंच विरोधी पक्षाच्या अभिनंदनाचा ठराव यावेळी संमत करण्यात आला आरक्षणाच्या लढ्यादरम्यान मृत झालेल्या तरुणांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली

नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी ही माहिती दिली काल रविवारी काकडे यांच्या हस्ते या व्हॅनला हिरवा झेंडा दाखवून अभियानाचं उद्घाटन करण्यात आलं जिल्ह्यातल्या सुमारे दीडशे गावात हे अभियान राबवलं जाणार आहे याअंतर्गत ग्राम पंचायत शाळा अंगणवाडीसह महिला बचत गटांना स्वच्छते विषयक माहितीपट दाखवण्यात येणार आहे शाश्वत स्वच्छता सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन मैला गाळ व्यवस्थापन गटार मुक्त शोषखड्डेयुक्त गाव या माहितीचा यात समावेश आहे पुरुषांच्या हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारत बेल्जियम यांच्यात काल झालेला सामना बरोबरीत सुटला ओडीसाची राजधानी भुवनेश्वर इथं झालेल्या क गटातल्या या सामन्यात बलाढ्य बेल्जियम समोर भारत पहिल्या सत्रात एक शून्यनं पिछाडीवर होता नंतर मात्र च्रशीच्या या सामन्यात भारतानं दमदार खेळ करत सामना दोन दोन अशा बरोबरीत संपवला